त्यांची नाव संबंधित जिल्ह्यात वर्ग केल्यानं काल मुंबईत बरे झालेल्यांची संख्या शून्य दाखवली आहे

आकडेवारीतला घोळ काल बराचसा निस्तरला असला तरी पुणे विभागिय आयक्तांकडून काल मिळालेली आकडेवारी आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेली आकडेवारी यातली गेल्या काही महिन्यांपासून असलेली तफावत अजूनही कायम आहे

बेरोजगार भत्ता कोरोना टाळेबंदीत बेरोजगार झालेल्या कामगारांना कामगार राज्य विमा महामंडळा मार्फत बेरोजगारी भत्ता देण्याची अटल विमा योजना केंद्र सरकारनं लागू केली आहे काही अटींमुळे या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही आता अटी सिथिल केल्या आहेत अर्ज करा असं आवाहन मंडळानं केलं आहे त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

भत्त्यासाठी अर्ज करताना द्यावं लागणारं प्रतिज्ञापत्र आणि आधारकार्ड तसंच पासब्कची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज या बाबी कामगारांना अडचणीच्या ठरताहेत हे लक्षात आलं आता या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत प्रतिज्ञापत्राची गरज नाही आणि आधारकार्ड तसंच बँकेच्या पासबुकाची प्रत अर्जा सोबतच अपलोड करता येणार आहे महामंडळाच्या संकेतस्थळारून अर्ज अपलोड करता येणार आहे

कधी सुरू होणार ठाऊक नाही आश्रमशाळा सुरू करण्यात तर बऱ्याच अडचणी आहेत म्हणुनच आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना आश्रमशाळेपर्यंत आणण्या ऐवजी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याकरता शाळा बंद पण शिक्षण आपल्या दारी असा उपक्रम सुरू आहे

आश्रमशाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्याचं मानसिक सामाजिक आरोग्य बिघडू नये यासाठी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचंवण आवश्यक आहे अन्यथा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रक्रिया खंडीत होवून अनुसूचित जमातीचे विद्यार्थी इतर समाजातल्या विद्यार्थ्यपेक्षा मागे पडू शकतात हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांच्या दारी शिक्षण पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत गाव पाड्यावरती आश्रमशाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडताहेत

त्यामुळे शिक्षक आपल्याकडील मोबाईल लॅपटॉप संगणका सारख्या साधनांचा वापर करून मुलांना मनोरंजनात्मक शिक्षण उपलब्ध करून देत आहेत

यात प्रत्येक शिक्षकांनी गाव पाडे विभागून घेतले असल्यानं कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा स्नेहबंध निर्माण झाल्याचं दिसून येतं

मात्र कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे एक गाव एक बालरक्षक मोहीम राबविण्यात येत आहे काय आहे या मोहिमेचं स्वरूप ते सांगणारा हा वृत्तांत करोनामुळे राज्यातल्या सर्व शाळा बंद आहेत काही नियमित विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असले तरी रोजगाराची समस्या निर्माण झाल्यामुळे गावात मजुरी करणाऱ्यांनी स्थलांतर केलं आहे पालकांसोबत त्यांची मुलंही जातात मात्र तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिला तर तो शाळाबाह्य ठरतो तीच वेळ मज्रांच्या मुलांवर येण्याची शक्यता आहे तसं होऊ नये यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे एक गाव एक बालरक्षक मोहीम राज्यभरात राबविली जाणार आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत वाडीवस्त्यांवर विखुरलेल्या अडीच हजार शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेकरिता शिक्षकांबरोबरच एक स्वयंसेवी बालसेवक नियुक्त केला जाणार आहे तो आपल्या परिसरातल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेईल शालेय व्यवस्थापन समिती पालक मेळावे मातापालक संघ सहविचार सभांमध्ये शाळाबाह्य मुलांची माहिती देईल आणि त्या मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न करील या मोहिमेतून अनेक मुलं पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात यायला मदत होणार आहे

धुळे दिवाळीचा सण जवळ आल्यानं धुळे शहरातील बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे एकीकडे कोरोनाची साथ आटोक्यात येत असली तरी धोका कायम असल्यानं शहरातील मुख्य बाजारपेठेतील हॉकर्सची महापालिकेच्या माध्यमातून रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे ही मोहीम दोन टप्प्यात राबवावी आणि नागरीकांमध्येही संभाव्य धोक्याबद्दल जनजागृती करावी असे आदेश धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं